योजना अंमलात आणणारी मुंबई ही देशातली पहिली महानगरपालिका ठरली आहे

या चाचणीचा अहवाल आज आला

या सर्वांवर कारागृहातल्याच विलगीकरण कक्षात उपचार केले जात आहेत

सिंध्र्द्ग जिल्हयात आणखी पाच जणांचे कोरोना चाचणी अहवाल आज सकाळी पॅझिटिव्ह आले

काल रात्री पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता

दोन रुग्णांचा मृत्यू झालाय तर एक रुग्ण मुंबईत उपचारासाठी गेलाय

आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा आरोग्य मंत्रालयानं दिला आहे

केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळेच देशभरात लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्रास सहन करावा लागला अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांनी केली आहे त्या काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होत्या केंद्र सरकारनं स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाची आणि खाण्या पिण्याची आवश्यक ती सोय केली नाही महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या नेतुत्वाखाली राज्य सरकारनं राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध करून दिल्यामुळे राज्यातल्या स्थलांतरित मजूरांना आपापल्या गावी परतायला चांगली मदत झाली असं त्या म्हणाल्या स्थलांतरित मजूरांना आपापल्या गावी सरकारनं रोजगार पुरवावा तसच त्यांच्या प्रवासाची आणि जेवणाची विनामूल्य सोय करावी अशी मागणी त्यांनी केली देशभरातल्या गरीब आणि गरजूंना दहा रूपये दरानं जेवणाची थाळी उपलब्ध करून द्यावी असंही त्यांनी सांगितलं

मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकार देईल त्या आदेशांचं पालन करण्याचं ठरवलं आहे राज्य सरकारनं निर्देश दिले तर यावर्षी गणेशोत्सव उत्सवी स्वरुपात साजरा करणार नाही असंही गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं

पेट्रोल डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे

राज्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्या भागातच सर्व सुविधा पुरवल्या जाव्यात अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बाळासाहेब ठाकरे समुद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला यावेळी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते राज्यात नविन उद्योग आणताना त्यांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भौगोलिक परिस्थितीनुसार उद्योगनिहाय टापू करताना समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर्स उभारावी तसच या महामार्गावर वेगवेगळे भाग करताना उद्योग कृषी पर्यटन यानुसार भौगोलिक परिस्थितीनुरूप नियोजन करावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी आता खाजगी उद्योगांना देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आघाडी सरकारनं दुस या कार्यकाळातलं पहिलं वर्ष पूर्ण केल्यानिमित्त ते बोलत होते आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत अंतराळ क्षेत्रात खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले

तरुण वैज्ञानिकांसाठी झोनं सुरु केलेल्या युविका कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली गडचिरोली जिल्ह्यात सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल रात्री एटापल्ली तालुक्यात गट्टा जांभिया वनपरिक्षेत्र कार्यालयाची जाळपोळ करुन दोन वनरक्षकांना मारहाण केली त्यानंतर नक्षली दोघांनाही मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल घेऊन गेले रात्रीच दोन्ही वनरक्षकांना आलापल्ली क्रं आणण्यात आलं सध्या तेंदूपानांचा हंगाम सुरु असताना ही घटना झाल्यानं परिसरात दहशत निर्माण झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कोरोना काळात पोलीस डॉक्टर परिचारिका पत्रकार तसंच सफाई कामगार यांनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी सर्वांच्या वतीनं आभार म्हणून हा उपक्रम केला असं अमोद शानबाग या खेळाडूनं सांगितलं याची नोंद इंटर नॅशनल वर्ल्ड बुक ऑफ़ रेकॉर्डमध्ये होणार असल्याचा दावाही त्यानं केला आहे

झोपडपट्टी पूनवर्सन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सतीश लोखंडे यांची नियुक्ती झाली आहे या पदावर कार्यरत असलेले दीपक कपूर यांची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे सतीश लोखंडे या आधी म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई इमारत दुरुस्ती मंडळात मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते